सांप्रदायिकतेच्या मुदयांना नाकारल्याचं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

स्थापन करणार असल्याची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजक्मार बडोले यांची घोषणा

प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा महाराष्ट्र राज्य हज समितीचा निर्णय

अधिग्रहित न करता काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची महामेट्रोचे म्ख्य व्यवस्थापकिय संचालक डॉ ब्रजेश दीक्षित यांची माहिती न्कत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडण्कीत भाजपाला यश मिळालं असलं तरी अदयाप शिखर गाठायचं असून नवे प्रदेश आणि समाजाच्या विविध भागांपर्यंत पक्षाला पोहोचायचं आहे असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य प्रमूख आणि महासचिवांची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

अमित शाहांनी लोकसभा निवडणुकीच्या यशाचं श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्याना दिल्याचं भाजपचे महासचिव भ्पेंद्र यादव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं सध्या भाजपात अकरा कोटी सदस्य असून ही संख्या वीस टक्क्यांनी वाढवण्याच्या पक्षाच्या मोहिमे विषयी या बैठकीत चर्चा झाली बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज आर्थिक क्षेत्रातील तसंच भांडवली बाजारातील प्रतिनिधींशी दिल्ली इथं चर्चा केली सध्या सीतारामन् अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विविध व्यापारी आणि आर्थिक गटांशी थेट चर्चा करत आहे

मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आणि द्र्घटनाग्रस्त झालेल्या भारतीय वायूसेनेच्या ए एन

आसाममधील जोरहाट इथून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान द्र्घटनाग्रस्त झाले होते त्यानंतर अरूणाचल प्रदेशातील लिपोजवळ विमानाचे अवशेष मिळाले होते

वायू चक्रीवादळ ग्जरातमध्ये शिरणार नसलं तरी राज्याच्या सुमारे दहा किनारी झोनमध्ये म्सळधार पावसाची शक्यता ग्जरात हवामान खात्याचे संचालक जयंत सरकार यांनी वर्तवली आहे दिव्यांग व्यक्तींकरिता सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शारीरिक प्नर्वसन प्रशिक्षण संशोधन आणि सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबई इथं केली यावेळी बडोले म्हणाले कि दिव्यांग व्यक्तींसंबंधी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण या क्षेत्रासंबंधित संशोधन करण दिव्यांग व्यक्तींमधील कौशल्यांचा विकास करण्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण तसंच दिव्यांगासंबंधित विविध साहित्याचं प्रकाशन करणे हि कार्य या अंतर्गत केली जातील दिव्यांग विकास प्रतिष्ठानचं विभागीय कार्यालय नागपूर राहणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं

एम फेलोजच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांमूळे योजनांसाठी चांगलं धोरणात्मक नियोजन करण शक्य होणार असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं सांगितलं

एम

फडणवीस म्हणाले फेलोजनी त्यांना दिलेल्या विषयांमधील संशोधनाअंती अभ्यासपूर्ण असे मुददे पुढे आणले आहेत यात त्यांची मेहनतही दिसून येते शिक्षण महिला सक्षमीकरण महिला आरोग्य कृषी तसच औद्योगिक आणि प्रकल्प प्नर्वसन महिला आणि बाल कल्याण या क्षेत्रातील हे सर्व अत्यंत महत्वाचे विषय आहेत महिलांच्या आरोग्याच्या विषयावर विशेषतः म्लांमध्येही शैक्षणिक अभ्यासक्रमातून जाणीव जागृती करण्याबाबतही प्रयत्न करता येतील महिलांच्या रोजगार संधीलाही चालना दयावी लागेल त्याशिवाय आर्थिक विकासाबाबतचं उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असं ते म्हणाले

नाव नोंदणीसाठी कुठलीही अंतिम तारीख देण्यात आलेली नाही जिल्हयातील चार रुणालयामध्ये योजनेची ई कार्ड मोफत मिळणार असल्याचं जिल्हा समन्वयक डॉ संजय गटक्ल यांनी सांगितलं

अशा प्रकारच्या खोटया वेबसाइट बनविणाऱ्या आणि त्यांचा प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द केंद्र सरकारमार्फत कारवाई करण्याबाबत प्रक्रिया स्रु असल्याच त्यांनी सांगितलं राज्यातील सर्व हज यात्रेकरूंना एकसमान हज प्रशिक्षण मिळण्याकरिता नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिददीकी यांनी घेतला आहे जिल्हा हज समिती गठीत करण नागपूर हज हाऊस इमारतीच हजरत बाबा ताज्द्दीन हज हाऊस नागपूर अस नामकरण करण अत्याध्निक विज्ञानाचा वापर करून हज यात्रेस जाणाऱ्या इच्छ्क यात्रेकरूंसाठी घरबसल्या प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण हज यात्रेसंदर्भात नविन अप्र तयार करून मोबाईलवर प्रशिक्षण पाहण्यासाठी व्यवस्था तयार करण्याकरिता समिती स्थापन करण महाराष्ट्र राज्य हज समितीच बोधचिन्ह तयार करण हज यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी हाजी दोस्त नेमण इत्यादी बार्बीच्या यात समावेश आहे

विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरी भागांचा यात समावेश आहे

फ्ट या आकाराची ही घरं लाभार्थ्यांना स्वतःच बांधावयाची आहे

महामेट्रो तर्फे वर्धा रोड ते मनिष नगर रेल्वे क्रासिंग दरम्यान वस्तीमधून अंडर ग्राऊड सबवे तयार करण्यात येत असून विशेष म्हणजे या कामात एकही घर आणि जमिन अधिग्रहित न करता हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती महामेट्रोचे म्ख्य व्यवस्थापकिय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी दिली वर्धा रोड ते मनिष नगर रेल्वे क्रासिंग पर्यंत अंडरग्राऊड संबवे एन

तर्फे प्रस्तावित होता हे काम महामेट्रोने हाती घेतले असून संपूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे

नागप्रच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीनं नागप्र जिल्हयातील स्राबर्डी इथं न्कतंच योग दिनांच्या निमितानं योग जन जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी क्षेत्रीय लोक संपर्क ब्य्रोच्या सहायक संचालिका मीना जेटली यांनी योग बाबत मार्गदर्शन केलं

या प्रसंगी प्रश्न मंजूशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येवून विजेत्यांना प्रस्कार देण्यात आले

सी सी विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आज नॉर्टिंगहम इथं होणाऱ्या भारत विरूद्ध न्य्झिलंड दरम्यानचा सामना पावसाम्ळे स्रू होऊ शकला नाही न्य्झिलंडचा संघ तीन सामने खेळून तीन्ही सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने दोन सामने खेळत दोन्ही सामन्यात विजय संपादन केले अंक तालिकेत न्य्झिलंड सहा ग्णांनी प्रथम स्थानावर असून भारतीय संघ दोन सामने खेळत चार ग्णांनी चौथ्या स्थानावर आहे

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याकडून खते आणि बियाणाच नियोजन केल जात अशा स्थितीत जैविक खताच्या नावान शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बायो एनरिच नावाच्या बनावट जैविक खताचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून मालेगाव पोलीस आणि जिल्हा परिषद कृषी विभागान ही संयुक्त कारवाई केली आहे बनावट जैविक खतप्रकरणी ग्न्हा दाखल करण्यात आला आहे